दृष्काळ ही शाश्वत विकास करण्याची संधी आहे असं मानून कार्य करण्याची गरज असल्याचं मत औरंगाबाद इथं आयोजित द्ष्काळ निवारण निर्मूलन परिषदेत मान्यवरांनी काल व्यक्त केलं जलतज्ज्ञ प्राध्यापक प्रदीप पुरंदरे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं प्राध्यापक एच एम देसरडा सुभाष काकुस्ते के ई हरिदास चंद्रकांत चव्हाण डॉक्टर मारोती तेगमपुरे डॉक्टर उमाकांत राठोड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते विलंब न करता जलसाठ्यांचं आरक्षण पिण्याच्या पाण्यासाठी करावं ऊस केळी अशा जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचा पाणीप्रवठा बंद करावा मद्य निर्मितीला पाणी देऊ नये शेतकरी आणि शेतमज्रांना रोजगार हमी योजनेची कामं सर्वत्र उपलब्ध करुन द्यावीत यासह इतर काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले

मुंबईत काल हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनांची सुरुवात करताना ते बोलत होते योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचं ते म्हणाले हिरकणी महाराष्ट्राची योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे तर जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनेतून ग्रामीण भागातल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन अर्थसहाय्य करणार आहे हिरकणी महाराष्ट्राची या योजनेची सुरुवात लातूर आणि चंद्रपूर इथून होणार असल्याचं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितलं

नागपूर इथं काल उद्योग आणि खनिकर्म विभागाच्या वतीनं आयोजित मिनकॉन कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते राज्यात ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते तिथं त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही भरीव सहकार्य करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं

अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नोटीस मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही के राव यांच्या पीठानं जारी केली आहे खातेदारांचा कायम खाते क्रमांक आणि इतर माहितीची देवाणघेवाण करणं हे गोपनीयतेच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे

कृषीराज्यमंत्री अर्ज्न खोतकर यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलनकर्त्या मुलींची प्रकृती बिघडल्यानं पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवलं होतं मुलींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेऊ असंही खोतकर यांनी यावेळी स्पष्ट केलं

उत्तरेकड्रन अतिथंड वारे वाहत असल्यानं ही लाट पसरली आहे काल सर्वांत कमी चार अंश सेल्सिअस तापमान नाशिक इथं नोंदवलं गेलं तर महाबळेश्वर इथं पारा शून्यापर्यंत खाली आला

प्ढच्या दोन दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची तर नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

ते काल मुंबईत हज यात्रेशी संबंधित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते

मराठवाडा विभागतल्या वस्त्रोद्यागांनी या सवलतीचा लाभ घेण्याचं आवाहन प्रादेशिक उप संचालक शिवनाथ स्वामी यांनी केलं आहे ते म्हणाले

सुधारीत योजनेचा लाभ घेण्यासाठी मराठवाडा विभागातील सर्व वस्त्रोद्योग घटकांनी ऑनलाईन नोंदणी करुन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी आवाहन करत आहे

महिला संघाचा सामना सकाळी साडेआठ वाजता तर पुरुषांचा सामना दुपारी साडेबारा वाजता सुरु होईल न्यूझीलंडच्या महिला संघानं याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी मिळवली आहे तर दोन्ही प्रुष संघ मालिकेत एक एकनं बरोबरीत आहेत

यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर निवृत्त न्यायमूर्ती नेंद्र चपळगावकर महात्मा गांधी मिशनचे सचिव अंक्शराव कदम सरस्वती भ्वन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

सकाळी दहा वाजता योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सभाग्रहात होणाऱ्या या कार्यक्रमात बीड इथल्या मनीषा तोकले आणि लातूर इथले माधव बावगे यांना स्वर्गीय आर डी देशपांडे सामाजिक सेवा प्रस्कारानी तर पोखर्णी इथले त्र्यंबक वडसकर यांना संतकराव भोकरे बालसाहित्य सेवा प्रस्कारांनं यावेळी गौरवण्यात येणार आहे

कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे ही रेल्वे रद्द करण्यात आली आहे त्याचबरोबर नांदेड सतरागच्ची साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या दोनही बाजूंच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत द्रुस्तीच्या विविध कामांसाठी ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे

विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात अंकिता जोशी यांचं गायन होणार आहे